औरंगाबाद जिल्ह्यात वाळ्रज इथं भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं काही आंदोलकर्त्यांना पोलिसांनी अटक केली वैजापूर तालुक्यातल्या लाडगाव इथंही आंदोलन करण्यात आलं बीड जिल्ह्यात कडा इथं माजी मंत्री सुरेश धस यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आलं बीड इथं शिवसंग्राम संघटनेनं आज महाविकास आघाडी सरकारचा निषेध करत गरजुंना दधाचं वाटप केलं

उस्मानाबाद इथं भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन झालं नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा इथं भाजपनं रस्ता बंद आंदोलन केलं नाशिक इथं मुंबई आग्रा महामार्गावरही रस्ता बंद आंदोलन झालं आमदार देवयानी फरांदे आमदार राहल ढिकले यांनी याचं नेतत्त्व केलं अहमदनगर जिल्ह्यात दुध उत्पादक संघर्ष समितीनं आंदोलन केलं प्णतांबा इथं किसान क्रांती मोर्चाच्या वतीनं बळीराजाच्या प्तळ्याला दुग्धाभिषेक करून आंदोलन करण्यात आलं

हिमाचल प्रदेशचे रोहीन कुमार या गोळीबारात गंभीर जखमी झाले होते उपचार सुरू असताना ते हुतात्मा झाल्याची माहिती सैन्याच्या प्रवक्त्यानं दिली आहे पाकिस्तानकडून सुमारे महिनाभरापासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील विविध भागामधे दिवसात एक ते दोन वेळा गोळीबार केला जात आहे शत्रू सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आज केलेल्या गोळीबाराला सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिल्याचंही या प्रवक्त्यानं म्हटलं आहे

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत सुमन नगर इथं अण्णाभाऊ साठे यांच्या प्तळ्यास प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केलं औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातल्या अण्णाभाऊंच्या पुर्णाकृती पुतळ्याला विविध राजकीय सामाजिक संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आलं फुलंब्री इथं नगर पंचायतच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं तसंच लोकमान्य टिळकांना प्ण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आलं